नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती

लाल किल्यात उभारलेल्या सुभाषचंद्र बोस वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या नेताजींच्या प्रतिमेला आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी काँप्रेसचे गुलाम नबी आझाद संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली आरोग्यमंत्री जे पी नङ्डा यांनी नेताजींच्या कुटुंबियांसमवेत प्रतिमेला पुष्पांजली वाहिली ओडिशात कटक या नेताजींच्या जन्मगावी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेली आझाद हिंद सेना आणि नेताजींच्या देशकार्यासंबंधातल्या अनेक वस्तू या संग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत यामध्ये नेताजीची खुर्ची तलवार विविध पदकं गणवेश यांचा समावेश आहे

प्रधानमंत्री मोदी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती देणा या याद ए जालियन बरोबरच लाल किल्ल्यात असलेल्या विविध विषयांच्या वस्तूसंग्रहालयालाही भेट दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांनी काल द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक करण्याबरोबरच सर्वकष आर्थिक भागिदारी करायला अंतिम रुप देण्याबाबत चर्चा केली त्यात आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आणि ऊर्जा क्षेत्रात भागिदारी करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली प्रयागराज डें प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात जुगनाथ प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते उद्घाटनपर कार्यक्रमानंतर या दोन नेत्यांत चर्चा झाली परस्पर संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला ब्लू क्कॉनॉमी अर्थात आर्थिक वाढ सुधारित जीवनमान आणि रोजगार तसंच सागरी पर्यावरण आरोग्यासाठी सागरी संसाधनांचा शाधत वापर करण्यासंदर्भात तसंच आफ्रिकेत सहकार्य करण्याबाबतही या दोन नेत्यांची चर्चा झाली आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणानं पंधराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा समारोप होईल यावेळी जगभरातल्या तीस मान्यवरांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देऊन राष्ट्रपती त्यांचा गौरव करणार आहेत यंदा या दिवसासाठी सात हजाराहून जास्त लोकांनी नोंदणी केली तसंच प्रवासी भारतीय प्रतिनिधींची संख्या पाच हजार आहे अशी माहिती प्रवासी भारतीय व्यवहार सचिव ज्ञानेश्वर मोरे यांनी केली तीन दिवस चालणा या या संमेलनाचं आयोजन पहिल्यांदाच वाराणसित केलं आहे नवभारताच्या निर्मितीत अनिवासित भारतीयांची भूमिका ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे संमेलनाला आलेले प्रतिनिधी उद्या कुंभमेळ्याला भेट देणार आहेत

आसाममध्ये उत्तर कछार पर्वतीय स्वायत्त परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं बह्मत मिळवलं आहे

काँग्रेसनं दोन आसाम गण परिषदेनं एक तर अपेक्ष उमेदवारांनी सहा जागा जिंकल्या आहेत या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज सकाळी संपली या निवडणुकीत मिळालेलं यश हा केंद्र आणि राज्यात पक्षानं केलेल्या चांगल्या कामाचा परिणाम असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रणजित कुमार दास यांनी म्हटलं आहे काँग्रेसनं प्रियंका गांधी वडरा यांची नियुक्ती पक्षाच्या पूर्व उत्तरप्रदेश सरचिटणीस म्हणून केली आहे पश्चिम उत्तरप्रदेशाचे सरचिटणीस म्हणून ज्योतिरादित्य शिंदे तर हरियाणाचे सरचिटणीस म्हणून गुलाम नबी आझाद यांची नियुक्ती केली आहे संघटन सरचिटणीस पदाचा कार्यभार के सी वेणूगोपाल यांच्याकडे दिला आहे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी या नेमणूका केल्या आहेत सार्वत्रिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा निवडणूक आयोगानं घेतला निवडणूक आयोगानं व्हिडियो कॉन्फरन्सिंगब्रारे आसामच्या पोलिस महासंचालक आणि तिर वरिष्ठ अधिका यांशी या संदर्भात बैठक घेतली अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी मुकेश साहू यांनी दिली आसामबरोबरच विरही काही राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावा आयोगानं घेतल्याचं साहू यांनी सांगितलं

फेब्रुवारीपर्यंत दहा टक्के आरक्षणाच्या सर्व अंमलबजावणीबाबतच्या सर्व वैधानिक प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होतील असं मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाटणा क्षे सांगितलं आग्रा आणि मथुरेत सहा नमामी गंगे प्रकल्पांची पायाभरणी आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते हाणार आहे

उत्तराखंडात काल या मोसमातली सर्वाधिक जोराची बर्फवृष्टी झाली नैनिताल केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली मसुरीमध्ये जवळजवळ अर्धा फूट बर्फवृष्टी झाली असून धंतौली सोमवारी मध्यरात्रीपासून धुक्यात बुडून गेली आहे डेहराडूनमध्ये सोमवार पासून पावसाची संततधार चालू आहे बर्फवृष्टीमुळे ऋषीकेश बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग तसंच कुंड आणि चमेली दरम्यानचे तिर काही रस्ते बंद करावे लागले आहेत राज्यात कमाल तापमानात सहा ते सात अंश सेल्सिअसची घट झाली आहे पाऊस आणि बर्फवृष्टी आणखी काही दिवस चालूच राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी पावसाबरोबरच थंड वारे वाहत आहेत अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या खाली घसरलं आहे गेल्या चोवीस तासात मुझफ्फरनगर मेरठ बरेली आग्रा आणि लखनौ इं काल पाऊस झाला पाऊस आणि थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे